टक्के विका खाली कोरोना विषाणुचे रुग्ण शोधण्यासाठी राज्य सरकारनं घेतलेल्या अप्रेसर भूमिकेमुळे गेल्या महिनाभरात मोठ्या संख्येनं रुग्ण सापडल्याचं राजेश टोपे यांचं प्रतिपादन मध्य प्रदेशात सुरु असलेला पाऊस आणि गोसेखुर्द धरणातून सुरु असलेल्या विसर्गामुळे चंद्रपूर भंडारासह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात पूरस्थिती मदत आणि बचावकार्य सुरु देशाला प्रत्येक क्षेत्रात आत्मानिर्भर बनवण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी आज आकाशवाणी वरून मन की बात कार्यक्रमाद्वारे केलं देशाच्या समस्या निवारण करण्यासाठी तरुण पिढीची क्षमता आणि कल्पकता यांचा उपयोग करून घ्यायला हवा असंही मोदी म्हणाले

शेतकऱ्यांसाठी भारतीय कृषी कोष निर्माण होत असून त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातलं पीक आणि त्याचं पोषणमूल्य यांची माहिती मिळणार आहे सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून पाळण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं अजून दोन वर्षांनी देशाच्या स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव साजरा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर नव्या पिढीसमोर स्वातंत्र्यसैनिकांचा प्रिहास शिक्षकांनी न्यायला हवा विद्यार्थयांनीही आपापल्या जिल्ह्यातल्या स्वातंत्र्यलढ्याची माहिती मिळवावी असं आवाहन त्यांनी केलं आत्मनिर्भर भारत अभियानात ऑनलाईन खेळ आणि खेळणी क्षेत्रात खूप संधी असून स्टार्ट अप कंपन्यांनी एकत्रित काम करून या क्षेत्रात देशाला महत्वाचं स्थान प्राप्त करून द्यावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात केलं होतं

प्रधानमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेतल्यानं बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले

याशिवाय देशपातळीवर विविध स्पर्धांमधे भाग घेऊन बीड पोलिसांना त्यानं अनेक पदकही मिळवून दिली होती

मात्र ही परवानगी प्रतिबंधित क्षेत्राला लागू होणार नाही

मात्र चित्रपटगृह तरण तलाव मनोरंजन पार्क बंदिस्त नाट्यगृह बंदच राहाणार आहेत

हा निर्णय सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी व्यापक चर्चा करून घेतला गेला आहे असंही गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं

सध्या केवळ ईयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी स्वेच्छेने पालकांच्या लिखित अनुमतीनं शाळेत येऊन शिक्षकांचं मार्गदर्शन घेऊ शकतील

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करत हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे दुसऱ्या टप्प्यात नेमबाजांच्या प्रशिक्षणाला सुरवात होणार आहे सांघीक प्रशिक्षणाच्या दरम्यान विशेष काळजी घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे

कोरोना विषाणुचे रुग्ण शोधणं त्यांच्या चाचण्या आणि उपचारांमधे राज्य सरकारच्या अग्रेसर भूमिकेमुळे गेल्या महिनाभरात या संसर्गाचे रुग्ण मोठ्या संख्येनं सापडल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं

गेल्या महिनाभरापासून निर्बंध उठवल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टाळेंबंदी हटवण्याच्या प्रक्रीयेसंदर्भात खूप दक्षता घेत असून निर्बंध काढले जात असले तरी मागणी नंतरही धार्मिक स्थळं चित्रटगृह व्यायामशाळा उघडण्यात आल्या नसल्याचं ते म्हणाले

गंभीर अवस्थेतील रुग्णांचं प्रमाण दोन टक्के आहे या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात आघाडीवर राहुन कार्यरत असलेले आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी प्रशंसेला पात्र असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे

एका दिवसात रुग्ण बरे होण्याचा हा विक्रम आहे

पिरनवडी गावातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाच्या जागे नजिक काही जणांनी स्वातंत्र्य सैनिक संगोली रायन्ना यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिथे संघर्ष झाला होता मराठी कन्नड भाषिकांमध्ये वाद निर्माण करण्यासाठीच अशा घटना घडवल्या जात असल्यांचा आरोप शिंदे यांनी केला

गेल्या दोन दिवसापासून मध्य प्रदेश आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे नागपूरसह पूर्व विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्यानं चंद्रपुर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाच्या वतीनं नागरिकांची सुटका आणि बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरु असून त्यांच्या मदतीसाठी पुण्याहून एनडीआरएफची आणखी चार पथकं विषेश विमानानी दाखल झाली आहेत मध्यप्रदेश आणि विदर्भात गुरुवारपासून होत असलेल्या पावसामुळे तसंच चौराई पेंच आणि बिना धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे कन्हानसह नागपुर जिल्ह्यातच्या पेंच कोलार जाम आणि वर्धा या प्रमूख नद्याना पूर आला आहे तर सावनेर कामठी कन्हान आणि मौदा या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे

चंद्रपूर जिल्ह्यातही गोसेखूर्द धरणाच्या विसर्गामुळे प्रस्थिती निर्माण झाली आहे वैनगंगा नदीही द्थडी भरून वाहत असल्यामुळे या पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका ब्रम्हपुरी तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावांना बसला आहे तालुक्यातल्या लाडज पिंपळगाव बेलगाव आदी गावांचा संपर्क तुटला आहे तर अहेर नवरगाव बेटाळा रनमोचण यांच्यासह अनेक गावांना पुराच्या पाण्यानं वेढलं असून नागरिकांना आणि आवश्यक साहित्यासह बचाव पथक बोटीच्या आणि नावेच्या साह्याने सुरक्षित स्थळी पोहचवण्याचे कार्य सुरू आहे

त्यामुळे तापी नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा श्रीारा देण्यात आलेला आहे नाशिकमधे गेल्या दोन तीन दिवसांपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यामुळे कालपासून गंगापूर धरणातून एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे

रत्नागिरी जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस सुरु आहे तर सिंधुदुर्ग पुणे मुंबई नवी मुंबईत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहे पालघर जिल्ह्यात सलग तीन दिवस पावसानं हजेरी लावली आहे यामुळे जिल्ह्यातली जवळपास सर्व लघु पाट बंधारे आणि धरणं पूर्ण भरले आहेत

सध्या धरणातून कोयना नदीत विसर्ग बंद आहे वाशिम जिल्ह्यात गेले दोन आठवडे झालेल्या अति पावसानं खरिपातील मूग आणि उडीद ही पिकं हातची गेली आहेत तर सोयाबीन पिक पिवळं पडलं आता जिल्ह्यातल्या पपईच्या बागांमधल्या फळांवर बुरशी आल्यानं फळ बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे

यासंदर्भात लवकरच बैठक आयोजित करून प्रश्न मार्गी लावला जाईल अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देमशुख यांनी दिली असल्याचं सतीश चव्हाण यांनी सांगितलं गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेमार्गावर सुरु झालेल्या गाड्यांना परतिच्या प्रवासासाठी चांगला प्रतिसाद मिळतो आहे अनेक गाड्यांचं आरक्षण पूर्ण झालं आहे त्यामुळे या गाड्या पाच सप्टेंबरनंतरही पुढे सुरु ठेवाव्यात त्याचबरोबर दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसही सुरु करावी अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बी

सावंत यांनी केली आहे

या बंद मधून अत्यावश्यक सेवांना वगळले आहे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजनांच्या अंमलबजावणीचे काम सुरु असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे ब्रलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आज कृषी विषयक योजनांच्या आढावा बैठकीचं आयोजन कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते

मस्तगड ििं झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थिती होते महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या शेतक यांना बँकांनी तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावं असे निर्देश यवतमाळचे जिल्हाधिकारी एम

यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँकर्सच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या अधिया निर्मितिला आपण सुरवात केली असं या विद्यार्थ्यांनी सांगितलं